ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते मोदी आणि भाजपाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी जोरदार टीका केली पेट्रोल डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या परिघात आणून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत मात्र मोदी यांना त्यात रस नाही ते छोट्या उद्योजकांना वस्तू आणि सेवा कर लावत आहेत असं राहल गांधी म्हणाले मोदी सरकारनं नोटबंदी करुन तसंच वस्तू आणि सेवा कर लादून छोटे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना संकटात टाकलं त्यामुळे छोटे व्यावसायिक दुःखी आहेत सारा देश दुःखी आहे या सरकारकडून होणारे आघात कसे थांबावावेत हा प्रश्न लोकांना सतावतो आहे त्यांचा हा आवाज संघटित करण्याचा काँप्रेसचा प्रयत्न असून त्या दिशेनं काम चालू आहे असं ते म्हणाले सरकार जनतेच्या पैशातून श्रीमंतांची कर्ज माफ करीत आहे असा आरोप काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे महाराष्ट्र दौ याच्या दुस या दिवशी ते आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या नांदेड मध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते कच्च्या तेलाचे दर कमी झालेले असतानाच ब्रेनाचे दर चढे का असा प्रश्व उपस्थित करत त्यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या काँप्रेसच्या मागणीचा पुनरूच्चार केला श्रीमंत लोकांना कर्जाऊ पैसा दिला जात असताना तो जर सर्वसाधारण कल्पक तरुणांना दिला तर रोजगार निर्मिती होऊ शकते असंही ते म्हणाले

संमेलनाचा उद्घाटन सोहळा संध्याकाळी साडे सहाला होत असून ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर संमेलनाचं उद्घाटन करतील

त्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सूचना आणि वैज्ञानिक माहिती अधिकारी सागर हवालदार नायब तहसीलदार राहुल वानखडे आणि जिल्ह्यातले सर्व मंडल अधिकारी तसंच तलाठी अहोरात्र काम करत आहेत

अशा अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांसाठी प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं आहे

स्थायी समिती सभापती निवड न्यायप्रविष्ठ असल्यानं कोळी यांनी अंदाजपत्रक सादर केले

हळद लागवडीचा हंगाम संपत आला आहे तर जिल्ह्यात सोयाबीन आणि डाळवर्गीय पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे मात्र एवढ्या लवकर पेरणी न करण्याचं आवाहन कृषि विभागानं शेतकऱ्यांना केलं आहे

मुंबईच्या विशेष न्यायालयान पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातल्या आरोपी नीरव मोदीच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे